कोविडनंतरही न्यायालयांचं कामकाज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सुरू ठेवण्याची संसदीय समितीची शिफारस

हे धोरण नव्या भारताच्या गरजा अपेक्षा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचं माध्यम असेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळापूर्वी केलं

यामध्ये मुलांमधील वैज्ञानिक दृष्टीकोन आणि तार्किक विचारशक्ती यांच्या विकासाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलं असून शिक्षण भवतालाशी जोडलं जातं तेव्हा त्याद्वारे विद्यार्थ्यांना वास्तववादी आणि अनुभवजन्य ज्ञान मिळत असंही मोदी यांनी नमूद केलं शालापूर्व काळामध्येच मुलांचं शिक्षण सुरु होतं त्यामुळे यावेळी त्यांना मजेदार पद्धतीनं उपक्रमांवर आणि संशोधक वृत्तीवर आधारित शिक्षण देणारे गुरु आज हवे आहेत आपल्याला अध्यापनाच्या सोप्या सुलभ आणि नाविन्यपूर्ण पद्धती शोधाव्या लागतील असं सांगतानाच एंगेज एक्स्प्लोर एकस्पिरीअन्स एक्सप्रेस आणि एक्सेल हाच नव्या युगाच्या अध्ययनाचा मूलमंत्र असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

यामध्ये बिहार तमिळनाडू दिल्ली पश्चिम बंगाल राजस्थान आणि गुजरात इत्यादींचा समावेश आहे

रुग्णांचा तत्परतेनं शोध तपासणी तातडीनं प्रभावी उपचार आणि जानाजागृतीसाठीचे प्रयत्न यामुळे देशातील रुग्ण बरे होण्याचं दर वाढत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं असून त्यामुळे या आजारामुळे मरण पावणाऱ्या रुग्णांची संख्याही घटत आहे

वंदे भारत चीन याच अभियानाअंतर्गत काल भारतातून चीनला पाचवं विमान पाठविण्यात आलं

आज इथून सिंगापूरकडेही एक विमान रवाना होणार आहे

कोरोनाच्या आपत्तीत या निधीचा राज्यांना अतिरिक्त स्रोत म्हणून उपयोग होईल अस केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमन यांनी म्हटल आहे दूरदृश्य न्यायालये कोविडच्या साथीनंतरही दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून न्यायालयांच कामकाज स्रूच ठेवण्यात याव अशी शिफारस न्याय आणि विधी विषयक संसदेच्या स्थायी समितीन केली आहे या समितीचे अध्यक्ष आणि भाजप नेते भूपेंदर यादव यांनी या शिफारसींचा अहवाल राज्य सभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांना सादर केला दूर दृश्य माध्यमातून न्यायालयांच कामकाज अधिक वेगवान आणि कमी खर्चात होत असल्याच या अहवालात म्हटल आहे

गांधीवादी विचार आणि तत्वज्ञान या विषयावर निशंक यांनी आज जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठ आणि ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापिठानं संयुक्तपणे आयोजित केलेल्या एका वेबिनारला संबोधित केल

दोन बनवट धनादेशांच्या माध्यमातून थेट बँक खात्यातून हा निधी काढून घेण्यात आला होता

भारती यांना महाकवी भारती म्हणूनही संबोधले जात असे आधूनिक तमिळ कवितेचे जनक म्हणून त्यांना ओळखल जात त्यांच्या साध्या सोप्या शब्दातील आणि तितक्याच ताकदवान आशय असलेल्या कवितांनी स्वातंत्र्य आंदोलनात देशप्रेमाची ज्वाला प्रज्वलित केली

भारत अमेरिका निवेदन मुंबई आणि पठाणकोट इथं झालेल्या हल्ल्यांच्या सूत्रधारांसह इतर सर्व दहशतवाद्यांना पाकिस्तान सरकारनं शासन करावं अशी मागणी करणारं निवेदन भारत आणि अमेरिकेनं संयुक्तरीत्या काल प्रसिध्द केलं आहे दोन्ही देशांच्या दहशतवादविरोधी संयुक्त समितीची काल बैठक झाली पाकिस्ताननं दहशतवाद्यांविरोधात ठोस कारवाई करावी आणि आपल्या भूमीवरून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना पायबंद घालावा असं आवाहन या निवेदनात करण्यात आलं आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार